रशियात सुरु असलेल्या जागतिक महिला मुष्ठियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताची नवोदित खेळाडू मंजू रानी अंतिम फेरीत दाखल एम सी मेरी कोम आणि जमुना बोरोला कांस्यपदक भारत आणि चीननं परस्पर व्यापार आणि गुंतवणूकीत वाढ करण्यासाठी नविन तंत्र विकसित करायचं ठरवलं आहे भारताचे अर्थमंत्री आणि चीनचे उप प्रधानमंत्री यांच्यात हे तंत्र विकसित करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली आहे ते आज दुपारी दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अनौपचारिक शिखर संमेलनानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते भारत चीन संबंधांचा नवा अध्याय सुरु करण्याच्या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातल्या शिखर बैठकीचा आज समारोप झाला तमिळनाडूत ममल्लपुरम इथं झालेल्या चर्चेच्या दुसऱ्या दिवशी आज उभय नेत्यांनी अनौपचारिक बातचीत केली परराष्ट्र व्यवहारमंत्री एस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 भारत आणि चीन प्राचीन काळापासून जगातले आर्थिकदृष्ट्या प्रगत देश आहेत असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

प्रमुख राजकीय पक्ष झंझावाती सभा प्रचारफेऱ्या वार्ताहर परिषदेच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करायचा प्रयत्न करत आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला पराभव मान्य केल्याचंच त्यांच्या जाहीरनाम्यातून दिसून येतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे ते आज अकोला जिल्ह्यात अकोट इथं प्रचारसभेत बोलत होते त्यांची आज अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर आणि वाशिम जिल्ह्यातही प्रचारसभा झाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लातूर इथं तर भाजपाचे कार्याध्यक्ष जे

नड्डा यांची जालना जिल्ह्यातल्या अंबंड इथं प्रचारसभा झाली

भाजपा सरकारनं गुणात्मक रोजगार आणि पारदर्शकता दिली असं मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी कर्नाल जिल्ह्यातल्या प्रचारसभेत सांगितलं त्यांनी विकास आणि सुप्रशासनावर आपल्या प्रचारात भर दिला माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस उमेदवार चंदर मोहन यांचीही आज पंचकुला इथं सभा झाली जम्मू कश्मीरच्या उर्वरित भागात येत्या सोमवारी दुपारनंतर पोस्टपेड मोबाईल सेवा पूर्ववत सुरू होईल असं जम्मू कश्मीर सरकारचे प्रवक्ते रोहित कन्सल यांनी सांगितलं आहे या राज्यातले प्रतिबंध हटवण्यासाठी सरकारनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं ते म्हणाले राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जनतेनं केलेल्या सहकार्याबद्दल सरकारच्या वतीनं कन्सल यांनी सर्वाचे आभार मानले

श्रीनगरच्या हरिसिंग मार्ग इथं दुकानांच्या रांगेसमोर संशयित दहशतवाद्यांनी हातबॉम्बचा स्फोट घडवून आणल्याचं सूत्रांनी सांगितलं

पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे

या मालमत्तेत इमारती कारखाने यंत्र जमिनी आदींचा समावेश आहे सीबीआय नं कंपनीच्या माजी पदाधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालाच्या आधारावर मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्याखाली ही कारवाई केली असल्याचं सक्तवसुली संचालनालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं प्राप्तीकर विभागानं कर्नाटकातल्या एका उद्योगसमूहाच्या कार्यालयावर घातलेल्या छाप्यात सुमारे चार कोटी रुपयांहून अधिक बेहिशोबी रोख रक्कम जप्त केली आहे कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते जी परमेश्वर यांचा या उद्योगसमूहाशी निकटचा संबंध आहे

सर्व प्रकारची माहिती द्यायचा सरकारचा पूर्ण प्रयत्न असून माहिती अधिकारात माहिती मागवण्याची आवश्यकता भासणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं केंद्रीय माहिती आयोगाच्या चौदाव्या परिषदेत ते नवी दिल्ली इथं बोलत होते पारदर्शकतेनं माहिती सध्या ऑनलाईन दिली जात असून माहिती अधिकारामुळे लोकांचा प्रशासनावरचा विश्वास वाढला आहे असंही अमित शाह म्हणाले

धर्म गार्डियन या नावानं दोन आठवडे चालणाऱ्या या कवायतीत एकमेकांच्या सहकार्यातून संयुक्तपणे दहशतवादासह अन्य सुरक्षा आव्हानांना कसं समोर जावं याचा युद्धाभ्यास देखील केला जाणार असल्याचं दिल्ली इथून जारी केलेल्या सरकारी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे

वेगवेगळ्या दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये दोन्ही देशांना आलेले अनुभव या युद्धाभ्यासा दरम्यान सामायिक केले जातील असंही या पत्रकात नमूद केलं आहे रशियात सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या मंजु रानीनं अंतिम फेरीत धडक मारली आहे

तुर्कस्थाननं सिरीयात कुर्दीश बंडखोराविरोधात सुरू केलेली कारवाई थांबवण्यासाठी अमेरिकेत प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर दबाव येत आहे अमेरिकेचे सुरक्षा सचिव मार्क एस्पर आणि कोषागार सचिव स्टिवम म्युचिन यांना तुर्कस्थानला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा दिला आहे अमेरिकी फौजा मागे घेण्याच्या निर्णयामुळे तुर्कस्थानच्या आक्रमणांना चाप बसणार आहे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

जपानमधे आलेल्या हजीबिस चक्रीवादळामुळे जपानच्या अनेक भागांत सोसाट्याच्या वा यासह मुसळधार पाऊस सुरू आहे

रेल्वेसेवा पूर्णपणे बंद असून हजाराहून अधिक विमानोड्डाणं रद्द केली आहेत

ते काल कॉमोरोसची राजधानी मोरोनी इथं पूर्व आफ्रीका देशांच्या संसदेत बोलत होते शिलाँगचे धर्मगुरू डॉमनिक जाला यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे कॅलिफोर्नियात कार अपघातात त्यांचं काल निधन झालं डॉमनिक यांचं मेघालयाच्या प्रगतीसाठी केलेलं सामाजिक कार्य निर्विवाद आहे असं प्रधानमंत्र्यांनी ट्विटवर म्हटलं आहे